परस्परांवर प्रखर टीका करणार विजप आणि शिवसत्तीपक्ष युती कशी काय करू शकतात असा प्रश्रही त्यांनी यावर्छी उपस्थित कळी पस्ती आणि सत्तस्तीठीच ही युती झाल्याचा आरोप त्यांनी कला राष्ट्रीय तपास संस्था काल पाकिस्तानातल्या जध्य ए मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक कली